जिल्ह्यात रुग्णसंख्या कमी होत असल्याचे दिसून येत आहे

जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी पालखी मिरवण्कीला परवानगी नाकारली होती

यावेळी रायगड पोलिसांच्या वतीनं श्री धावीर महाराजांना सशस्त्र मानवंदना देण्यात आली कोविड प्रतिबंधाच्या नियमांचं पालन करत चार तासांतच पालखी मंदिरात परतली सशस्त्र पोलिसांची मानवंदना दिली जाणारं हे राज्यातलं एकमेव देवस्थान आहे

पाटील होटाळकर यांचं काल पुणे इथ अल्पशा आजारानं निधन झालं

पाटील हे राज्य कापूस खरेदी महामंडळाचे माजी संचालक होते तसंच दत्त शिक्षण संस्थेचे ते अध्यक्ष होते त्यांनी नायगाव भागात कापूस जिनिंग उद्योग यशस्वी पणे चालवला पाटील यांच्या पार्थिव देहावर काल प्रण्यात अत्यसस्कार करण्यात आले

या अंतर्गत शहरातले तीन मुख्य रस्ते कॅनॉट सर्कल क्रांती चौक ते उस्मानप्रा सर्कल आणि पैठणगेट ते गुलमंडी या रस्त्यांची निवड पथदर्शी प्रकल्प म्हणून करण्यात आली आहे केंद्रीय शहरी विकास खात्यांतर्गत दि इंडिया स्मार्ट सिटी मिशन यांनी राष्ट्रीय स्तरावर ही स्पर्धा आयोजित केली आहे शहरातल्यर रस्त्यांचा आर्थिकदृष्ट्या विकास नागरिकांची सुरक्षा आणि लहान मुलांमुलींसाठी मैत्रीपूर्ण वातावरण निर्माण करणं आणि कोरोना विषाणू संसर्गातून ग्रीन रिकव्हरी करणं या योजनेचा उद्देश आहे

शहरातले सिटीझन्स ग्रुप वास्तुविशारद विद्यार्थी आणि स्वयंसेवी संस्थांना या प्रकल्पात सहकार्य करण्याचं आवाहन औरंगाबाद महापालिकेचे प्रशासक अस्तिककमार पांडे यांनी केलं आहे

मध्यरात्रीपासूनच या बाजार समिती समोर मालवाहू वाहनांची लांबच लांब रांग लागलेली दिसत आहे

त्यांच्या ताब्यातून चोरी केलेली रकमेपैकी दोन लाख रुपये आणि गुन्ह्यात वापरलेली चारचाकी गाडी असा एकूण चार लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे

गेल्या काही दिवसांपासून कांदा लिलाव बंद करण्यात येणार असल्याची अफवा सामाजिक संपर्क माध्यमांवर फिरत असल्याच्या पार्श्वभूमीवर दिघोळे यांनी ही माहिती दिली आहे